हीमोहीमअधिकप्रभावीपणेराबव्नआरोग्यकर्मचाऱ्यांचंलसीकरणकरुनघ्यावं असंआवाहनमुख्यमंत्र्यांनीयावेळीकेलं

शनिवारीराज्यातलसीकरणमोहीमयशस्वीरित्याराबवल्याबद्दलत्यांनीयंत्रणेचंकौत्ककेलं लसीकरणाच्यानोंदणीसाठीअसलेल्याकोविडएपबददलत्यांनीमाहितीघेतली

त्याकेंद्रशासनालापाठवल्याजातील असंम्ख्यमंत्र्यांनीसांगितलं

त्यामुळेलसीकरणानंतरहीकोरोनाप्रतिबंधकनियमांचंसर्वांनीपालनकरणंआवश्यकअसल्याचंम्ख्यमंत्र्यांनीया वेळीस्पष्टकेलं

प्ण्याच्याराष्ट्रीयसंरक्षणप्रबोधिनीतल्यालष्करीरुग्णालयातकालपासूनकोरोनाप्रतिबंधकलसीकरणालासुरुवा प्रबोधिनीचेकमांडंटलेफ्टनंटजनरलअसितमिस्त्रीयांच्याहस्तेलसीकरणमोहिमेलास्रुवातझाली

लष्करीरुग्णालयकोरोनाचाप्रादुर्भावहोऊनयेयासाठीप्रयत्नकरतआहे

तांदळाच्याबाबतीतआपलादेशस्वयंपूर्णझालाआहे गहू बाजारपेठेनुसारशेतीपिकंघेतलीतरउत्पादनालाचांगलाभावमिळतो

शेतीसाठीकितीप्रमाणातआणिकशाप्रकारेपाण्याचावापरकरावात्यादृष्टीनंयाविज्ञानकेंद्रानंमार्गदर्शनकरावं असंत्यांनीसांगितलं कार्यक्रमालाउपम्ख्यमंत्रीअजितपवारजलसंपदामंत्रीजयंतपाटील कृषिमंत्रीदादाजीभ्सेइत्यादीमान्यवरउपस्थितहोते यावेळीऍग्रीकल्चरडेव्हलपमेंटट्रस्टआणिसॉलिडारिडारआशियायासंस्थांमध्येझालेल्यासामंजस्यकराराच्याप्र तीचंहस्तांतरणउपम्ख्यमंत्रीअजितपवारयांच्याहस्तेकरण्यातआलं ई नामयाकृषीमंडयांच्याऑनलाईननोंदणीच्यापोर्टलवरआतापर्यंतदेशभरातल्याएकहजारमंडयांनीनोंदणीकेली असल्याचीमाहितीकेंद्रीयमाहितीआणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरयांनीट्विटरवरूनदिलीआहे प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीमांडलेलीएकदेशएककृषीबाजारहीसंकल्पनाप्रत्यक्षातआणण्यासाठीकेंद्रसरकारनं हेपोर्टलस्रुकेलंहोतं शेतकऱ्यांनात्यांच्याकृषीमालाचायोग्यभावमिळावायासाठीसरकारवचनबद्धअसल्याचंहीजावडेकरयांनीआप ल्याट्विटरसंदेशातम्हटलंआहे भारतआणिऑस्ट्रेलियायांच्यातब्रिस्बेनइथंझालेल्याचौथ्याआणिअंतिमकसोटीक्रिकेटसामन्यातविजयमिळ वूनभारतानंहीमालिकाहीजिंकलीआहे

विजयाबद्दलप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीआनंदव्यक्तकेलाआहे

संरक्षणमंत्रीराजनाथसिंहयांनीहीमालिकाविजयाबद्दलभारतीयसंघाचंअभिनंदनकेलंआहे हाविजयसंस्मरणीयअसल्याचंराजनाथसिंहयांनीम्हटलंआहे माहितीआणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरयांनीहीभारतीयसंघाचंअभिनंदनकेलंआहे

भारताच्या या विजयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय क्रिकेट संघाचं आणि कर्णधार अजिंक्य रहाणे याचं अभिनंदन केलं आहे पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतरही भारतीय संघानं दर्दम्य आशावाद आणि जिद्दीच्या जोरावर कसोटी मालिका जिंकली ही अभिमानाची बाब आहे असं म्ख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे नांदेडजिल्ह्यातबिलोलीइथल्याम्कबधिरदिव्यांगपीडितेवरझालेल्याअत्याचारप्रकरणीपीडितेच्याक्ट्ंबाला न्यायदेण्याबरोबरचदोषींविरुदधकठोरकारवाईकरु अशीनिसंदिग्धग्वाहीकेंद्रीयसामाजिकन्यायराज्यमंत्रीरामदासआठवलेयांनीदिलीआहे

त्याआधीत्यांनीनांदेडइथंजिल्ह्यातल्या सामाजिकन्यायविभागाच्याविविधयोजनांचाआढावाघेतला

साताराजिल्ह्याच्याखंडाळातालुक्यातमरीआईचीवाडीइथंकोंबड्याचामृत्यूबर्डफ्लूनंझाल्याचाअहवालभोपाळ च्याप्रयोगशाळेनआजजिल्हाप्रशासनालादिला याअहवालामुळेसाताराजिल्ह्यातबर्डफ्लूचाशिरकावझाल्याचंसमोरआलंअसूनहापरिसरअतिसतर्कघोषितके लाआहे अंडीआणिकोंबडीचंमांसखाण्यासाठीपूर्णतःसुरक्षितअसल्याचानिर्वाळाराज्यशासनाचेकोरोनाविषयकसल्लागा रडॉ दीपकम्हैसेकरआणिजिल्हाधिकारीडॉ

बर्डफ्ल्यूयाआजाराबाबतपसरतअसलेल्यागैरसमजआणिअफवाद्रकरण्यासाठीअहमदनगरइथंआयोजितए काकार्यक्रमातयादोन्हीअधिकाऱ्यांनीस्वतःकोंबडीचंमांसआणिअंडीखात तेस्रक्षितअसल्याचानिर्वाळादिला बर्डफ्ल्यूयाआजाराबाबतच्याअफवांमुळेक्क्क्टपालनव्यवसायावरआर्थिकसंकटओढावल्यासारखीपरिस्थिती निर्माणझालीआहे तीदूरव्हावीयासाठीअहमदनगरजिल्ह्यातल्यापोल्ट्रीअसोसिएशननंयाकार्यक्रमाचंआयोजनकेलंहोतं उस्मानाबादइथल्यानियोजितशासकीयवैद्यकीयमहाविद्यालयालासंयुक्तमहाराष्ट्रचळवळआणिहैदराबादम् क्तिआंदोलनातलेअग्रणीनेतेभाईउद्धवरावपाटीलयांचंनावद्यावं अशीमागणीपरिसरातल्याकार्यकर्त्यांनीकेलीआहे यासंदर्भातत्यांनीमुख्यमंत्रीउदधवठाकरेयांनानिवेदनपाठवलंआहे त्यावरलातूरआणिउस्मानाबादमधल्यासामाजिक शैक्षणिकआणिराजकीयआणिइतरविविधक्षेत्रातल्याव्यक्तींचीनावंआहेत ईश्वराचीकोणतीहीनिर्मितीकेवळमासिकपाळीमुळेअशुद्धठरतनाहीयाचीआठवणआपलेचित्रपटआपल्यालाक रूनदेतातअसंमतब्रम्हाजानेगोपोनकोम्मोटीयाबंगालीचित्रपटातल्याप्रम्खकलाकारऋतांभरीचक्रवर्तीयांनी व्यक्तकेलं

वनविभागाचेकर्मचारीबिबट्याचाशोधघेण्यासाठीगावातदाखलझालेआहेत